ट्रम्प दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे ट्रंप दोन दिवसांच्या भारत भेटीवर असून काल अहमदाबाद इथं मोटेरा स्टेडीयममध्ये झालेल्या नमस्ते ट्रंप या कार्यक्रमात ते बोलत होते ट्रंप यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंधांचं एक नवं पर्व सुरु होत आहे अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या त्यानंतर ट्रंप यांनी साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधीजीना अभिवादन केलं संध्याकाळी त्यांनी आग्रा इथं जाऊन ताजमहालला भेट दिली विधिमंडळ राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली मात्र पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाच कामकाज दिवसभरासाठी तहकूब कराव लागल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतक यांना कर्जमाफी मिळत नसल्यानं त्यासंदर्भात चर्चेची मागणी केली

त्यानंतर सभागृहात विरोधकांचा गदारोळ सुरू झाला

तसच वस्तू सेवा कर सुधारणा नगर परिषद नगर पंचायती औद्योगिक नागरी कृषी उत्पन्न आणि पणन या संदर्भातले अध्यादेश ही या गदारोळातच मांडण्यात आले तालिका अध्यक्ष म्हणून चिमणराव पाटील संजय शिरसाठ अनिल पाटील संग्राम थोपटे आणि कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती अध्यक्षांनी केली

विधानपरिषद शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यांवर विधानपरिषदेतही काल पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज तेराव्या मिनिटालाच संपलं त्यापूर्वी कामकाज सुरू होताच विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली ठाकरे राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांमधे मतभेद असल्याचा भाजपाचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला आहे ते काल आघाडीतल्या आमदारांच्या बैठकीत बोलत होते गेल्या तीन महिन्यात तिन्ही पक्षांमधे चांगला समन्वय प्रस्थापित झाला असून तो आणखी मजबूत करूया असं ते म्हणाले कर्जमाफी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या आधार प्रमाणिकरण आणि प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात काल झाली प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावातल्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या मुख्यमंत्री उद्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातले इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांनी काही गावातल्या पात्र लाभार्थ्यांशी व्हिडीओ कोन्फारांसिंग द्वारे संवाद साधला अहमदनगर जिल्ह्यातल्या ब्राह्मणी आणि जखणगाव इथल्या शेतकऱ्यांना या संवादाची संधी मिळाली शेतकऱ्यांनी काल सकाळपासूनच सेतू केंद्रावर कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी गर्दी केली होती

त्रिभाषासूत्र राज्यात केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थांमध्ये त्रि भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे या संदर्भात माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असं शहा यांनी म्हटलं आहे या संदर्भात मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी शहा यांना पत्र लिहिले होते

सई परांजपे यांना ज्येष्ठ सिनेअभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या अँड देन वन डे या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादासाठी तर प्रा अस्लम मिर्झा यांना मीच माझा मोर या प्रशांत असनारे यांच्या मराठी कविता संग्रहाच्या उर्दू अनुवादासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे साहित्य अकादमीचे सचिव डॉ

व्हॉईस कास्ट लग्नगाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं मात्र समाजानं दुर्लक्षित केलेल्या एचआयव्ही संसर्गित जोडप्यांच्या लग्नाची गाठ बांधली आहे बुलडाण्याच्या एन

प्लस संस्थेनं

आय व्ही बाधित मुलांनी एकट्याने जीवन व्यतीत न करता त्यांना ही जोडीदार हवा ही संकल्पना एन

प्लस संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मांडली

नियमित औषधोपचार घेता यावा म्हणून त्यांची एआरटी केंद्राकडे नोंद ठेवली

ऐक्या याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून स्क्रिप्ट पुण्याच्या प्राणीसंग्रहालयात एक नर आणि एक मादी असे दोन सिंह होते यातील नराचा सात महिन्यांपूर्वी अर्धागवायूने मृत्यू झाला त्यानंतर पुण्याच्या प्राणीसंग्रहालयात एशियन सिंह दाखल झाला आहे त्याचं नाव पवन असून तो चार वर्ष नऊ महिन्यांचा आहे इंदोरच्या कमला नेहरू प्राणी संग्रहालयातून त्याला पूण्यात आणण्यात आलंय

थोड्याच दिवसात त्याला प्राणिसंग्रहालयातील खदकात सोडण्यात येणार आहे अशी माहिती राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख राजकुमार जाधव यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली त्यामुळे यंदाच्या सुट्टीत लहानग्यांना पवनलां पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे

खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं सांगत जात पडताळणी समितीनं तो रद्द केला आहे या संदर्भातली निकालाची प्रत तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना दाखवली खासदार डॉ जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेलं बेड जंगम जातीचं प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती निवड नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती काल महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली यात भाजपचे चार शिवसेनेचे दोन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एकेक सदस्य नियुक्त झाले सिंचन योजना यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाण येथील सिंचन तलाव द्रुस्ती कामाचा प्रारंभ संपर्कमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते काल करण्यात आला गावं तसंच खेड्यात समृध्दीचं वातावरण निर्माण करून युवकांना रोजगार चांगलं आरोग्य शिक्षण यासारख्या विकासाच्या गोष्टी पुरवण्याला आपलं प्राधान्य राहील असं राठोड यावेळी म्हणाले रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल मुंबईतल्या इंदू मिल इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली यावेळी एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या आठवले यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला आणि त्या संदर्भात विविध सूचना केल्या खेलो इंडिया ओडीसा मधील कटक इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जलतरणपटूंनी सुवर्णपदकांची लयलूट केली

तर साध्वी धुरी आणि स्वेजल मानकर यांनी रौप्यपदकं पटकावली

हवामान राज्यात काल काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली तर उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होत